आज पहाटे पावणे दोन वाजता हे राजकीय नाट्य घडलं पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या दोन आमदारांनी काल पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी विधीमंडळात आपला स्वतंत्र गट स्थापन केला होता त्यानंतर मध्यरात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार आपला हा गट भारतीय जनता पक्षात विलिन करण्याचं पत्र गोवा विधानसभेचे अध्यक्ष मायकेल लोबो यांच्याकडे सोपवलं या पत्रावर आमदार मनोहर आजगावकर आणि आमदार दिपक पावसकर यांच्या सह्या असून पक्षाचे तिसरे आमदार सुदिन ढवळीकर यांची मात्र या पत्रावर सही नाही आजगावकर हे सध्याच्या गोवा सरकारमध्ये पर्यटन मंत्री आहेत तर ढवळीकर हे वाहतूक मंत्री आहेत

या दुसऱ्या टप्प्यासाठी भरलेल्या अर्जांची आज छाननी होईल श्क्रवार पर्यंत अर्ज मागे घेता येतील

उस्मानाबाद मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला परभणी लोकसभा मतदार संघातले शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनीही मिरवणुकीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे तर वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले भाजप नेते ज्येष्ठ विधीज्ञ शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे लातूर लोकसभा मतदारसंघात काल एकूण दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले या मतदारसंघात आतापर्यंत एकूण पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचारालाही प्रारंभ केला आहे अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

भाजपाने उमेदवारी नाकारल्या मुळे भारतीय जनता पार्टीचे अहमदप्र येथले पत्रकार डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी बहजन समाज पार्टी तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेसच्या वतीनं संयुक्त प्रोगामी आघाडीचे उमेदवार म्हणून मच्छिंद्र कामन्तं यांनी पदाधिकाऱ्याच्या उपस्थित अर्ज दाखल केला बहजन वंचित विकास आघाडीच्या वतीने राम गारकर यांनीही अर्ज दाखल केला असून इतर सारे अपक्ष आहेत भाजपच्या प्रचाराची गतीशी इतर पक्ष कशी स्पर्धा करतात हे येत्या काळात दिसून येईल आकाशवाणी बातम्यांसाठी अरुण समुद्रे लातूर

बुलढाणा मतदारसंघात सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले

विमुद्रीकरण राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण आदी मुद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली

गावीत यांना पालघर मतदार संघातून शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे

यामध्ये नागपूर लोकसभा मतदार संघातल्या सहा आणि रामटेक मतदारसंघातल्या तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले रामटेक मतदार संघातून एका उमेदवाराने काल आपला अर्ज मागे घेतला

ते काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते मात्र असं असलं तरीही अन्य मतदार संघात उमेदवार उभे न करता काँग्रेस आघाडीला मदत करण्याची आणि शिवसेना भाजप युतीला विरोध करण्याची आपली भूमिका कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं

या याचिकांवरची अंतिम सुनावणी काल न्यायालयात पूर्ण झाली

मात्र ही प्रवेश प्रक्रिये न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन असणार आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

गुट्टे यांनी विविध बँकातून या शेतकऱ्यांच्या नावावर हे कर्ज उचलले आहे

काल दपारी गावातल्या नाथ मंदिर परिसरापासून नाथ मंदिर समाधी मंदिरापर्यंत ही निर्वाण दिंडी काढण्यात आली जरी पटका भानुदास महाराजांचे निशाण झेंडेकरी विणकरी अमृतराय संस्थांची छत्री नाथवंशजांच्या छत्र्या अशा मानाच्या छत्र्यांसह ही दिंडी काढण्यात येते

गोदावरी नदीत स्नान करून भानुदास एकनाथांचा जयघोष करत भाविक नाथ समाधीचं दर्शन घेत आहेत दरम्यान नाथ षष्ठी उत्सवात काल सामुहीक विश्वशांती प्रार्थना घेण्यात आली एकाच वेळी एकाच ताल सुरात एकाच जागेवर उभे राहून किंवा बसुन संपूर्ण फड दिंड्यांमध्ये तसंच नाथ समाधी मंदिरातून ही विश्व शांती प्रार्थना घेण्यात आली यात्रा महोत्सवात अशा प्रकारे साम्हिक विश्वशांती प्रार्थना घेण्याचं हे दुसरं वर्ष आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत एकनाथ महाराज हे शांतीब्रंम्ह असून त्यांनी विश्व शांतीचा संदेश जगाला दिलेला आहे या पार्श्वभूमीवर ही प्रार्थना घेण्यात येते

रमेश भालेकर आणि हरिश्चंद्र यादव अशी मृत व्यक्तींची नावं असून जेवणानंतर शतपावली करत असतांना या गाडीनं त्यांना धडक दिली फुलंब्री राजूर रस्त्यावर आडगाव खुर्द शिवारात झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पांढरवाढीजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आणि एका मोटारगाडीच्या टक्करीमध्ये मोटारगाडील्या तिघा जणाचां मृत्यू झाला या अपघातात मृत पावलेल्यामंध्ये पाटनूरचे उपसरपंच काँग्रेस कार्यकर्ते बच्चूराज देशमुख यांचा तसंच त्यांच्या आई आणि बहिणीचा समावेश आहे

सेवा कर पूर्तता करण्यासाठी या अधीक्षकांनी तक्रारदाराला तीन लाख रुपयांची लाच मागितली होती